केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेला आज पाच वर्ष पूर्ण होत आहे

या योजनेची पाच वर्ष पूर्ण होत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व लाभधारक शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत ही योजना अधिकाधिक व्यापक करुन जोखीम कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनांचा चांगला लाभ होत आहे असंही प्रधानमंत्री म्हणाले

या योजनेद्वारे भात ज्वारी भुईमूग नाचनी बाजरी सोयाबिन कांदा अशा खरीप पिकांना संरक्षण देण्यात आलं आहे याआधी लॉकडाऊनमुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम झाला होता पालघर जिल्ह्यात चिकूसाठी फळ पिक विमा योजना तसंच भातशेती नागली उडीद शेतीसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे याविषयी पालघर जिल्हा कृषी अधिकारी काशीनाथ तरकसे यांनी आकाशवाणीला माहिती दिली धुळे जिल्ह्यात कृषी विभागानं विशेष जनजागृती मोहीम राबवून शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न केले

भंडाराजिल्हासामान्यरुग्णालयालालागलेल्याआगीतदहाबालकांचाझालेलामृत्यूअत्यंतक्लेशदायकआहे अशाप्रकारच्याघटनाभविष्यातघडूनयेयासाठीखबरदारीच्याउपाययोजनातात्काळलागूकराव्यात असेनिर्देशराज्यपालभगतसिंहकोश्यारीयांनीदिलेआहेत त्यांनीआजभंडाराजिल्हासामान्यरुग्णालयाचीपाहणीकेलीआणिवरिष्ठअधिकाऱ्यांकडूनत्याघटनेसंदर्भातमाहितीघेतली प्रत्येकमृतबालकांच्याक्ट्ंबांनाप्रत्येकीदोनलाखरुपयांचीमदतदिलीजाईल असंत्यांनीपाहणीनंतरसांगितलं पाहणीच्यावेळीविधानसभेचेअध्यक्षनानापटोले खासदारसुनिलमेंढे आमदारपरिणयफुके आणिवरिष्ठअधिकारीउपस्थितहोते येत्याशनिवारीसुरूहोणाऱ्याकोविडलसीकरणासाठीउद्यारात्रीपर्यंतसर्वजिल्ह्यातलसपोहोचणारअसल्याचीमाहिती आरोग्यमंत्रीराजेशटोपेयांनीदिली

सोळातारखेलासकाळीप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांच्याहस्तेलसीकरणमोहिमेलास्रुवातहोणारअसून राज्यातूनमुंबईतलंकूपरमहापालिकारुग्णालयआणिजालन्यातलंजिल्हासामान्यरुग्णालययाकार्यक्रमातसहभागीहोणारअसल्याचीमाहितीत्यां नीदिली केंद्रसरकारच्यासूचनेनंतरराज्यातल्यालसीकरणकेंद्राचीसंख्याकमीकेलीअसल्याचंटोपेयांनीसांगितलं

बृहन्मुंबईमहानगरपालिकेच्याविशेषवाहनानंहीलसपूण्याहूनमुंबईतआणलीआहे

पालिकेच्यापरळ शिल्याएफ दक्षिणविभागकार्यालयातहासाठापोहोचलाअसूनतितूनमुंबईतनिर्देशितलसीकरणकेंद्रांमध्येहीलसपोहोचवलीजाईल त्यामुळेयेत्याशनिवारीलसीकरणाच्याराष्ट्रीयप्रारंभप्रसंगीमुंबईतहीलसीकरणसुरूकरणशक्यहोणारआहे मुंबईच्यामहापौरकिशोरीपेडणेकरयांनीआजआलेल्याकोविशिल्डलसीच्यापहिल्यासाठ्याचीपाहणीएफदक्षिणविभागकार्यालयाला भेटदेऊनकेली

सांगलीजिल्ह्यातयेत्याशनिवारपासूनकोरोनालसीकरणालासुरुवातहोणारअसल्याचीमाहितीकोरोनालसीकरणाचेजिल्हासमन्वय कडॉ विवेकपाटीलयांनीदिली

केंद्रांचीसंख्यानिश्वितझाल्यावरलाभार्थींच्यासंख्येनुसारलसीकरणमोहीमसुरुहोईल असंत्यांनीसांगितलं

या लसीकरणासंदर्भात नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी केंद्रसरकारनं विशेष माहिती जारी केली असून त्यात लोकांच्या मनातल्या प्रशांची उत्तरं दिली आहेत त्यापैकी काही प्रशांची उत्तरं आज समजावून घेऊ कोविड प्रतिबंधक लस सर्वांना एकाच वेळी दिली जाणार आहे का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे लसीकरणासाठी सरकारनं उच्च जोखीम गटांची निवड केली आहे प्राधान्यानं पहिल्या गटात आरोग्य तसंच विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे

तसंच ज्यांना गरज आहे त्या सर्वांना ही लस उपलब्ध करण्यात येणार आहे ही लस अल्पकाळात आणली जात असल्यानं ती सुरक्षित असेल का अशी शंका काहीजणांना वाटते मात्र या लसींची सुरक्षितता आणि परिणामकारकता यांची तपासणी करणाऱ्या नियामक संस्थांनी मंजुरी दिल्यानंतरच या लसी उपलब्ध केल्या जात आहेत ही लस अनिवार्य आहे का तर नाही

मात्र या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी आणि स्वतःला संरक्षित करण्यासाठी या लसीची पूर्ण मात्रा निर्धारित वेळापत्रकानुसार घेण्याची शिफारस करण्यात आली आहे या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचं महत्त्व आणि आवश्यकता याविषय़ी संसर्गजन्य आजारतज्ञ डॉ नितीन शिंदे यांनी दिलेली माहिती

मुंबईमहानगरपालिकेनंकालसंध्याकाळीट्वीटरच्यामाध्यमाद्वारेहीमाहितीदिली

कालदोनरुग्णांचामृत्यूझाला

परभणीजिल्ह्यातकालएकारूग्णाचामृत्यूझाला

राज्याच्यादृष्टीनंमहत्वाचाअसलेलागोसीखुर्दराष्ट्रीयप्रकल्पपूर्णकरण्याच्यादृष्टीनंपुढचीकार्यवाहीतातडीनंकरावी असेनिर्देशमुख्यमंत्रीउध्दवठाकरेयांनादिलेआहेत